ते काल मुंबईत एका खासगी वृत्त समूहानं आयोजित केलेल्या युवा पुरस्कार सोहळ्यात बोलत होते विकसित देशात नाविन्यतेला वाव दिला जातो त्याचा उपयोग केला जातो म्हणून ते देश समृद्ध होतात असं त्यांनी सांगितलं देशाच्या प्रगतीसाठी संशोधन आणि नावीन्यता क्षेत्रांवर भर देत युवा प्रतिभा आणि मेहनतीला प्रोत्साहन द्यायला हवं असं आवाहन त्यांनी केलं आपल्याकडे नवे शोध लावणारा युवा वर्ग आहे पण त्यांना आणि त्यांच्या शोधांचा स्वीकार करणारी सामाजिक मानसिकता घडायला हवी अशी गरजही त्यांनी व्यक्त केली गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत चौकशीचे आदेश देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असून तेच याबाबत योग्य तो निर्णय घेतील असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते शरद पवार यांनी या प्रकरणाचा तपास माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्याकडे सोपवावा अशी मागणी केली मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पुराव्यासह केलेले आरोप पाहता गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे हा विषय महाराष्ट्र पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारा असल्याची टीका त्यांनी केली ते पुढे म्हणाले की माजी अधिकारी वर्तमान गृहमंत्र्यांची चौकशी करू शकतो का याप्रकरणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची कोणतीच प्रतिक्रिया का नाही असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य सत्यापासून दूर नेणारं आहे असंही ते म्हणाले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल आरोप अत्यंत गंभीर आहे त्यामुळे राज्याच्या गृह विभागाची प्रतिमा मलीन झाली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकेच्या मुद्यावर राजीनामा द्यावा अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार असल्याचंही आठवले यांनी म्हटलं आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाच्या वतीनं आज मुंबईत दादर रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन केलं गेलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी गृहमंत्री आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली सिंधूदुर्गातही भाजपानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात निषेध आंदोलन केलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली परभणीतही भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं अशा मागणीचं निवेदन आज सादर केलं लातूरमधे भाजपाचे शहर अध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वात आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी गृहमंत्र्यांविरोधात निदर्शनं केली नाशिकमधे कारंजा इथं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली दरम्यान जोपर्यंत गृहमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत भाजपाच्या वतीनं राज्यभर आंदोलनं सुरुव राहतील असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी दिला आहे मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकांचा तपास केंद्रीय संस्थांनी आपल्या ताब्यात घेऊन पुढील कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांनी आपल्या हाती घेतलं तर अनेक बड्या मोहऱ्यांची नावं बाहेर येतील असा गौप्यस्फोट त्यांनी केला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत खंडणी गोळा करायला लावणं हे राज्यासाठी लांछनास्पद असल्याचं ते म्हणाले या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा जर केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे दिला नाही तर राज्याची वाटचाल अराजकतेकडे जाईल असंही ते म्हणाले सचिन वाझे मुख्यमंत्र्याच्या मर्जीतले असल्यामुळे वाझेला संरक्षण मिळतंय असा आरोपही त्यांनी केला मुंबईसह राज्यभरात वाढत असलेल्या कोरोनारुग्णसंख्येमागची कारणं आणि उपयायोजना याविषयी मुंबईतल्या केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ

या हत्येबाबतच्या तपशीलांचा शोध घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला या हत्ये प्रकरणी आतापर्यंत राष्ट्रीय तपास संस्थेनं चार गाड्या तर राज्य गुन्हे शाखेनं एक गाडी ताब्यात घेतली आहे राज्य शासनाच्या महाकृषी ऊर्जा अभियानाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे

राज्य सेवा पूर्व परिक्षेच्या दोन्ही सत्रात आज परभणीतल्या हजारो परीक्षार्थिनी गैरहजेरी लावले

राज्यात अनेक ठिकाणी काल अवकाळी पावसानं हजेरी लावली अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यासह लाडजळगाव गोळेगाव शेकटे खुर्द शेकटे बुद्द्रक सुकळी बोधेगाव आणि पंचक्रोशीत काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला पाऊस आणि गारपीटीमुळे या भागातल्या शेतीचं मोठं नुकसान झालं वस्तू आणि सेवाकरचा रोख रकमेच्या स्वरुपात भरणा करावा यासाठी करदात्यांना दूरध्वनी किंवा व्हॉट्सअॅप वरून संपर्क करण्यासंबंधी केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कोणत्याही सूचना दिलेल्या नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे वस्तु आणि सेवाकर अधिकारी अशा तन्हेनं करदात्यांशी संपर्क साधत असल्याची कथित माहिती प्रसारमाध्यमांमधे आल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे परभणीत सेलू तालुक्यात एका मंदिरात ट्रक घुसल्यामुळे झालेल्या अपघातात पाच महिला जखमी झाल्या हा ट्रक भरधाव येत होता ट्रक चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला अपघातग्रस्त महिला मंदिराच्या आडोशाला थांबल्या होत्या त्यांच्यावर सेलू इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत गेल्या चोवीस तासात मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंवित घट तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत वाढ झाली राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरी इतकं होतं

येत्या दोन दिवसांत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे